राष्ट्रीय जनौषधी दिनानिमित प्रधानमंत्र्यांचा लाभार्थी आणि औषध दुकानदारांशी संवाद सर्व नागरिकांचं आरोग्य उत्तम राखण्यासाठी सरकार वचनबद्ध असल्याचं केलं प्रतिपादन

खेलो इंडिया अंतर्गत पहिल्या हिवाळी क्रीडा महोत्सवाला आजपासून जम्मू काश्मीर मधे ग्लमर्ग इथं प्रारंभ जनौषधी केंद्रांमुळे सर्वानाचं वाजवीदरात औषध सहज उपलब्ध होऊ लागल्यानं सर्वसामान्याचं आय्ष्य सुखकर झालं आहे असं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे

तसंच ती पूर्णपणे सुरक्षित आणि उच्च दर्जाची असतात असं ते म्हणाले प्रत्येक नागरिकांच्या निरोगी आरोग्यासाठी केंद्रसरकार वचनबद्ध आहे परवडण्याजोगे उपचार दर्जेदार रुग्णालयं आणि वैद्यकीय कर्मचारी या गोष्टींना सरकारचं प्राधान्य आहे असं त्यांनी सांगितलं डॉक्टारांनी रुग्णांना जेनेरिक औषधं घेण्याचा सल्ला द्यावा असं आवाहान त्यांनी केलं दरम्यान कोरोना विषाणू संसर्गाबाबत कोणत्याही अफवांवर विश्वास न ठेवता डॉक्टारांचा सल्ला घ्यावा असं प्रधानमंत्री म्हणाले

हातात हात घालून अभिवादन करण्याऐवजी द्रुनच नमस्काराचा पर्याय स्वीकारावा तसंच ताप खोकला घशात खवखव अशी लक्षणं आढळल्यास तात्काळ डॉक्टारांचा सल्ला घ्यावा तसंच गर्दी होणारे कार्यक्रम टाळावे असं ट्विट त्यांनी केलं आहे कोरोना विषाणू संसर्गाच्या प्रादुर्भावाबाबत प्रधानमंत्री नरेंद्र मोदी नवी दिल्ली इथं एक आढावा बैठक घेत आहेत केंद्रीय आरोग्य मंत्री डॉ हर्षवंधन आरोग्य विभागाचे वरिष्ठ अधिकारी तसंच माहिती आणि प्रसारण विभागाचे सचिव बैठकीत उपस्थित आहेत केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ हर्षवर्धन यांनी काल कोरोना म्ळं निर्माण झालेल्या स्थितीचा आढावा घेतला राज्य सरकारांनी रुग्णालयातले विलगीकरण कक्ष तपासणी प्रयोगशाळा आणि इतर सुविधा तातडीनं उपलब्ध करुन द्याव्यात असे निर्देश त्यांनी दिले या आजाराविषयीचे गैरसमज द्र करण्यासाठी नागरिकांमध्ये जागरुकता निर्माण करावी अशी सूचना आरोग्यमंत्र्यानी सर्व राज्य आणि केंद्रशासित प्रदेशाच्या आरोग्यमंत्र्याना केल्या कोरोनापासून संरक्षणासाठी वापरल्या जाणाऱ्या मास्कचा काळाबाजार करणाऱ्या औषधविक्रेत्यांच्या विरोधात कठोर कारवाई करण्याचा इशारा त्यांनी दिला

रुग्णांना जम्मूच्या शासकीय वैद्यकिय महाविद्यालयाच्या रुग्णालयत वेगळ्या कक्षात ठेवण्यात आलं असून सर्व प्रकारची दक्षता घेण्यात येत आहे

आंतरराष्ट्रीय सीमेवरच्या सीमाश्ल्क कार्यालयाच्या चौक्यांवर तसंच आंतरराष्ट्रीय विमानतळावर कसून तपासणी होत आहे

भागलपूर इथं ट्रक आणि मोटार यांची टक्कर झाल्यानं चौघेजण मृत्यूमुखी पडले

उत्तर प्रदेशात राजधानी लखनौसह अनेक भागात आजही पावसानं हजेरी लावली गेले तीन दिवस पडत असलेल्या पावसामुळे तापमानात घट झाली आहे जोरदार वारे आणि गारपीटीमुळे काही ठिकाणी जिवित आणि वितहानी झाली असून नऊ जणांना आपले प्राण गमवावे लागले आहेत पिकांचंही मोठं नुकसान झालं आहे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उदधव ठाकरे आज अयोध्या दौऱ्यावर आहेत

मात्र ते शरयूतीरावर आरती मधे सहभागी होणार नाहीत असं खासदार संजय राऊत यांनी ट्वीटवर म्हटलं आहे

आर्थिक संकटात असलेल्या येस बँकेच्या पूर्नरचनेच्या प्रस्तावावर स्टेट बँकेची कायदा आणि ग्तंवणूक समिती विचार करत असल्याचं ते म्हणाले येस बँकेच्या खातेदारांची सध्या गैरसोय होत आहे मात्र त्यांच्या ठेवी पूर्णपणे सुरक्षित आहे अशी ग्वाही त्यांनी दिली येस बँकेतल्या खातेदारांच्या ठेवी स्रक्षित असून या पेच प्रसंगावर रिझर्व बँक लवकरच तोडगा काढेल असं आश्वासन केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी दिलं आहे

येस बँकेच्या कर्मचाऱ्यांचे एका वर्षाचे पगार आणि ठेवी तसंच देणी यांच्यावर काहीही परिणाम होणार नाही असं त्यांनी स्पष्ट केलं

बँकेच्या व्यवस्थापनात गैरप्रकार होत असल्याचं चौकशी यंत्रणांना आढळल्यावरुन संबंधितांची कसून चौकशी करण्यात येत आहे असं त्यांनी सांगितलीं दरम्यान येस बँकेचे संस्थापक राणा कपूर यांच्या मुंबईतल्या घरावर काल सक्त वसुली संचालनालयाने छापा टाकला मनी लाँडरिंग प्रकरणी त्यांची चौकशी करण्यात आली तसंच प्रावे गोळा करण्यात आले कपूर आणि त्यांची पत्नी या दोंघा विरुद्ध लूक आउट नोटीस जारी करण्यात आली असून चौकशी सुरु आहे

या घटनेचा भारतानं तीव्र निषेध केला आहे या हल्ल्याचं कारस्थान रचणाऱ्या आणि त्याला पाठबळ देणाऱ्या सर्वंना जागतिक समुदायानं एकजुटीने विरोध करावा आणि त्यांच्याकडे याचा जाब मागावा असं परराष्ट्र व्यवहार मंत्रालयानं प्रसिद्ध केलेल्या पत्रकात म्हटलं आहे इस्लामिक स्टेट या दहशतवादी संघटनेनं या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली असून तसं वेबसाइटवर जाहीर केलं आहे हा मानवतेविरुद्धचा ग्न्हा असल्याचं अफगाणिस्तानचे अध्यक्ष अश्रफ घनी यांनी म्हटलं आहे

कोरोना संसर्गाचा धोका अमेरिकेत कमी असल्याचं अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रप यांनी म्हटलं आहे

खेलो इंडिया अंतर्गत पहिल्या वहिल्या हिवाळी स्पर्धांचं आज जम्मू काश्मीरमध्ये गुलमर्ग इथं केंद्रीय क्रीडा मंत्री किरेन रिजिजू यांच्या हस्ते उद्घाटन झालं

यामध्ये विविध प्रकारच्या क्रीडा प्रकारांचा समावेश आहे रिजिजू यांनी काल गंदेरबल इथं आयोजित एका कार्यक्रमात भाग घेऊन युवकांशी संवाद साधला तरुण पिढीमध्ये राष्ट्रीय एकात्मता जातीय सलोखा आणि एकता हे ग्ण वाढीला लागावे या अन्षंगानं कार्यक्रमात चर्चा झाली द्रविड मुन्नेत्र कळहम पक्षाचे सरचिटणीस के अंबळगन यांचं आज सकाळी चेन्नैत वार्धक्यानं निधन झालं

गेली काही वर्ष ते आजारी होते